कर्नाटकात मुख्यमंत्री बी

रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दरात कोणताही बदल नाही देशाच्या विकासाकरता स्किल आणि स्केलही वाढायला हवं अर्थात निर्णयाचा वेग चांगला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्येला उत्तर देत आहेत राष्ट्रपतींचं अभिभाषण देशाला दिशा देणारं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आगामी पाच वर्षात संरक्षणसामुप्रीच्या निर्यातीसाठी केंद्रसरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली

निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संघी आहेत आणि आमच्या सरकारची धोरणं याला अनुकूल आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात संरक्षण सामग्रीची निर्यात सतरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मोदी यांनी सांगितलं हे अकरावं द्वैवार्षिक प्रदर्शन आहे संरक्षण मंत्रालयाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारनं संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीला प्राधान्य दिलं आहे आसाममध्ये कोकराझार इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे प्रधानमंत्री उद्या बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला पाच ते सहा लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे याचं औषित्य साधत आसाम सरकारनं कला संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी उद्या घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा अंमलात आणायला कनिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिली होती त्याविरोधात केंद्रसरकारनं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळली त्याविरुद्ध केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे याप्रकरणातल्या आरोपींच्या फेरविचार याचिका याआधीच फेटाळण्यात आल्या आहेत असं केंद्रसरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के

नटराज यांनी आज न्यायालयाला सांगितलं दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली यापूर्वी या प्रकरणातले दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग या दोघांचीही दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे त्यामुळे आता राष्ट्रपती कार्यालयाकडे एकही दया याचिका प्रलंबित नाही अक्षय ठाकूरनं काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केल्याघी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी

येडियुरप्पा यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला

हे सर्वजण मूळचे काँप्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे असून बंडखोरीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत

या दहाजणांप्रमाणेच काँप्रिसमधून बाहरे पडून भाजपा आमदार बनलेले महेश कुमथल्ली यांना मात्र मंत्रीमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यांना दुसरी मोठी जबाबदारी दिली जाईल असं येडीयुरप्पा यांनी सांगितलं आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे केन्द्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते अमित शाह यांनी काल कोंडली त्रिलोकपुरी कृष्णानगर आणि गांधीनगर इथं प्रचारसभांना संबोधित केलं तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नङ्डा यांनी आदर्श नगर आणि त्रिनगर मध्ये रोड शो केला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली या आपल्या मतदारसंघात रोड शो केला आपचे खासदार भगवंत मान यांनीही छतरपुर महरौली आणि कालकाजी इथं रोड शो केला काँप्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोंडोली इथं प्रचारसभा घेतली तर मटीया महल इथल्या प्रचारसभेत राहुल गांधी काँप्रेस सरविटणीस प्रियंका गांधी यांच्यासह सहभागी झाले होते

विषाणू प्रतिबंधक रेमडेसिवीर औषध लवकरच चीनमधे पोचेल कोरोना विषाणूवर त्याचा परिणाम आजमावण्यासाठी त्याची चाचणी घेतली जाईल असं चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं इबोला प्रादुर्भावाच्या या औषधाचा उपयोग झाला होता

रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला त्यात बँकेनं आपल्या धोरणात्मक दरात कोणताही बदल न करता ते जंसे थे ठेवले आहेत

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला चलनफुगवट्याचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवत अर्थव्यवस्थेची वाढ कायम राखणं आवश्यक आहे असं रिझव्ह बँकनं म्हटलं आहे हॉलिवुडचे जगप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं आज कैलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं

त्यांनी केलेली स्पार्टाकसची भूमिका अविस्मरणीय ठरली शाहीन बाग परिसरात गोळाबार करणाऱ्याचा संबंध आम आदमी पार्टीशी जोडणारं दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांचं वक्तव्य पूर्णतः चुकीचं असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे देव यांच्या वक्तव्यामुळे खुल्या आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडू शकत नाहीत असंही आयोगानं म्हटलं आहे त्यामुळे राजेश देव यांना निवडणुकीच्या कामातून हटवलं आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठात शबरीमाला तसेच इतर धार्मिक स्थलांनमध्ये महिलांना प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावर सुनावणी सुरु असताना हा प्रश्न उपथित केला गेला ज्येष्ठ वकील फली नरिमन कपिल सिब्बल श्याम दिवान राजीव धवन आणि राकेश द्विवेदी यांनी सर्वोच्च न्यायालय आपल्या समीक्षा अधिकारांतर्गत कुठलंही न्यायिक प्रकरण मोठ्या पीठाकडं सोपवू शकत नाही अशा आशयाची याचिका तीन फेब्रुवारीला दाखल केली होती

गेल्या वर्षी कतार इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं कांस्य पदक जिंकलं होतं